ते आज मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते आजही संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या शांती सैन्यात जास्तीत जास्त सैनिक पाठवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे अनेक दशकांपासून आपल्या सैनिकांनी जगभरात शांतता नांदावी यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या मसुद्यात गरिबांच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची तरतूद केली होती

मानवी हक्कांच्या जागरुकतेसाठी या आयोगानं मोठ्या प्रमाणात काम करुन अधिकारांचं संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

या संदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला

ही मुदत आज संपणार होती हा निर्णय राज्य सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ मूलभूत सुधारणा करायला हव्यात असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे त्या काल न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत होत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत सर्वकष धोरण राबवावं असं त्या म्हणाल्या

हा आरोप म्हणजे त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या स्मृतीचा अपमान आहे असं संयुक राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी एनाम गंभीर यांनी म्हंटलं आहे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी भारतावर केलेल्या आरोपाला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानचा हा आरोप बिनबुडाचा आहे आणि शेजारील राष्ट्रांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा हा प्रयत्न आहे असं त्या म्हणाल्या पूर्णा ते अकोला या ब्रॉडगेज मार्गाचं लवकरच विद्युतीकरण होणार आहे

तसंच पूर्णा अकोला या पस्मिरचा विस्तार शेगांव पर्यंत करायला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या बैठकीत मंजुरी मिळाल्याच सूत्रांनी सांगितलं या बैठकीला खासदार अशोक चव्हाण खासदार राजीव सातव खासदार संजय धोते खासदार बंडू जाधव खासदार चंद्रकांत खैरे आणि दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव उपस्थित होते

ऋषिकेश कांबळे यांची निवड झाली आहे काल परभणी इथं झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं त्यांची निवड झाली

या नक्षलवाद्यांपैकी चार जणांना पकडून देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं आपण हिंसा आणि नक्षलवादी चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या शोषणाला कंटाळून शरणागती पत्करतआहोत असं या नक्षलवाद्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे बालकांच्या अधिकारांची जोपासना खऱ्या अर्थानं समाजानं करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घ्गे यांनी केलं आहे ते काल लातूर जिल्ह्यात पानगाव इंथ एका चर्चासत्रात बोलत होते या क्षेत्रात काम करणा या कार्यकर्त्यांमध्ये संवेदनशीलता असणं महत्वाचं आहे असं त्यानी सांगितलं आपलं गाव बालविवाह मुक्त बालमजुरीमुक्त झालं पाहीजे असंही ते म्हणाले

युवराज हा वीर चोत्रानी नंतर तेरा वर्षांखालची अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेला दूसरा भारतीय आहे

या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळाली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तसंच विदर्भातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे